स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर आयोजित ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर ते देशवासियाना उद्देशून बोलत होते सैन्य दलातील महिला शॉर्ट सर्विस कमिशन अधिकाऱ्यांना पुरुष अधिकाऱ्यांप्रमाणेच लाभ दिले जातील असंही त्यांनी सांगितलं संसदेचं अलिकडे झालेलं अधिवेशन सामाजिक न्यायासाठी समर्पित होतं असं ते म्हणाले

देश आता सुधारणा कामगिरी आणि परिवर्तनाची भूमी बनला आहे असं सांगून देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली मुख्यमंत्री मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं विविध क्षेत्रात महाराष्ट्र देशात उत्कृष्ट कामगिरी करत असताना राज्यानं आपला प्रोगामी वारसा जोपासणं महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल ते म्हणाले

महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे आणि जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आली पाहिजे हा आपला प्रयत्न आहे

महाराष्ट्राची हि आगेकूच अशीच होत राहावी महाराष्ट्र सातत्याने पुढे जात राहावा त्यासाठी महाराष्ट्राचे प्रोगामित्व हे देखील टिकवण्याची आवशक्यता आहे

विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं

शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं मुंबईत विधान भवन परिसरात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी राष्ट्रध्वज फडकावला राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संपर्क मंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरानी कळवलं आहे

राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवला जात आहे पुण्यात संपर्क मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते युवा माहिती दूत उपक्रमाचा प्रारंभ झाला

विद्यासागर राव यांनी काल पृण्यात केलं भारतीय विचार साधनातर्फे निर्मित आणि दिवंगत विश्वनाथ नरवणे यांनी संपादित केलेल्या भारतीय व्यवहार कोषाच्या तिसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते राजभवन इथं झालं त्यावेळी ते बोलत होते आयुक्तालय प्रण्यातल्या पिंपरी चिंचवड इथं संपर्क मंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत काल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झालं यावेळी बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली पोलिसांनी लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिक यांच्याशी समन्वय ठेवून काम करावं असं आवाहन बापट यांनी यावेळी केलं पोलीस आयुक्त आर

पद्मनाभन अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यावेळी उपस्थित होते

तपास यंत्रणेला सहकार्य करणाऱ्या सर्व सुविधांनी युक्त मोटार सायकल आणि अन्य उपकरणांचं यानिमित्तानं अनावरण करण्यात आलं औरंगाबादनंतर ही योजना राबवणारा सिंधुदुर्ग हा केवळ दुसराच जिल्हा ठरला आहे नाशिक नाशिक महापालिकेच्या महाकवी कालिदास कला मंदिराचं तसंच महात्मा फुले कला दालनाचं नूतनीकरण स्मार्ट नाशिक अंतर्गत पूर्ण करण्यात आलं आहे

या कार्यक्रमास खासदार अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते वाजपेयी देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आल्याचं भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतर्फे काल रात्री प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे

पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी काल रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली

त्यांच्या पार्थिव देहावर उद्या मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी पी टी आय वृत्तसंस्थेला सांगितलं

एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणारे ते पहिलेच कर्णधार

वाडेकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे अजित वाडेकर यांच्या निधनानं भारतीय क्रिकेटच मोठं नुकसान झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

उद्या सकाळपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहतांश ठिकाणी तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उत्तर मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण घाटांच्या भागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे